निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास मुंबई कोकण महाराष्ट्राच्या दिशेनं सुरू असून सध्या ते अलिबागच्या दक्षिण नैऋत्य दिशेला दोनशे किलोमीटर अंतरावर आहे

द्पारपर्यंत हे वादळ राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ते काल सामाजिक माध्यमावरुन जनतेशी संवाद साधत होते आजपासून जरी टाळेबंदीत शिथिलता देण्यात आली असली तरीही किनारपट्टीच्या भागातल्या नागरिकांनी आज आणि उद्या घराबाहेर पडू नये या भागात सर्व व्यवहार बंदच राहतील असं त्यांनी सांगितलं चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घ्यावी प्रशासनाला सहकार्य करावं नागरिकांनी अफवा पसरव् नये आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं नागरिकांनी द्रदर्शन आणि आकाशवाणीवरच्या माहितीवर लक्ष ठेवण्यास त्यांनी सांगितलं ते म्हणाले मी आपल्याला विनंती करतोय घराबाहेर असलेल्या सैल वस्तू बांधून टाका किंवा त्यांना घरामध्ये हलवा दस्तऐवज किंवा आपल्या काही मौल्यवान गोष्टी असतील त्या व्यवस्थित एकत्र करून ठेवा पाऊस आणि वादळ सुरू झाल्यानंतर अनावश्यक विजेची उपकरणे वापरून नका बॅटरीवर चालणारी उपकरणं पॉवर बँक चार्ज करुन ठेवा स्थानिक प्रशासन सगळीकडे सज्ज आहे आणि वादळ एकदा धडकल्यानंतर पुढे आपल्या भूप्रदेशात आल्यानंतर फिरत फिरत कसा जाईल दिशा आपल्याला समजत जाईल तसं तसं शासनाकडे आपल्याला सुचना येत राहतील मुंबई आणि किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा धोका पाहता राष्टीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफच्या दहा तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली या व्यतिरिक्त सहा तुकड्या राखीव असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले

इथं कुठल्याही प्रकारे मन्ष्यहानी होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या असून एक तुकडी हरिहरेश्वर तर दुसरी अलिबागला तैनात आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ग्जरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी दमण दीव दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्याशी चक्रीवादळासंदर्भात आणि उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली केंद्राकडून राज्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल असं पंतप्रधानांनी आश्वासन दिलं

दरम्यान या चक्रीवादळामुळे राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कर्नाटक किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातही या वादळाचे परिणाम जाणवणार असून जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे

हवामान खात्याकडून ही माहिती देण्यात आली अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेली स्थिती पूर्ववत झाल्यानंतर मोसमी पावसाची पुढे वाटचाल होईल पाच जूननंतर हा बदल अपेक्षित असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठासाठी प्रत्येकी एक विधी सेवा समिती आणि उप समिती सचिव पदांची निर्मिती करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली यामुळे लोक न्यायालयं पर्यायी वादनिवारण केंद्र सर्व तालुका तसंच गावपातळीवरील विविध विषयांवरील जनजागृती विधी साक्षरता शिबिरं तसंच प्रशिक्षण शिबिरं असे उपक्रम राबवण्यात येऊन प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करता येईल ठाणे इथं एक अतिरिकृत कौटंबिक न्यायालय स्थापन करण्यास तसंच केंद्र शासनाच्या दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका प्रकल्पातल्या दिघी औद्योगिक क्षेत्रामध्ये अधिसूचित झालेलं क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत विकसित करण्यासही काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली दरम्यान या बैठकीत कोरोना विषाणू प्रादर्भावावर उपाययोजनांबाबतही चर्चा झाली

यासाठी अशा सर्व रुग्णालयांमध्ये पालिकेने अधिकारी नियुक्त करून नियंत्रण करावं आणि रुग्णांची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले

मृतात चार पुरूष तर दोन महिला रुग्ण आहेत

काल आढळलेल्या रुग्णांमध्ये सिडको एन सहा संभाजी कॉलनीतले सात समता नगरात सहा मुकुंदवाडी संजय नगरमध्ये चार जवाहर नगरमध्ये तीन किराडप्रा भीमनगर शिवशंकर कॉलनी नाथनगर बायजीपुरा आणि विजय नगरमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत

याशिवाय पैठणमध्ये यशवंतनगर भागातही एक रुग्ण आढळला आहे दरम्यान काल उपचारानंतर बरे झालेल्या आठ रुग्णांना घरी सोडण्यात आलं

दरम्यान एका कोविडग्रस्त तरुणाला गृह विलगीकरणात राहण्याचे निर्देश असतानाही त्यानं एका लग्नसमारंभाला हजेरी लावल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या या तरुणाच्या संपर्कातल्या काहींचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल बाधित आला होता त्यामुळे या तरुणाच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्याला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे

शहरातल्या उस्मानप्रा भागातले आठ कळंब इथले दोन तर शिराढोण इथला एक रुग्ण आहे

तर तिघांचा मृत्यू झाला

तर बीड जिल्ह्यात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले बीड तालुक्यातल्या बेलापुरी आणि गेवराई तालुक्यातल्या सिरसदेवी इथले हे रुग्ण आहेत हे दोघेही मुंबईहून आलेले आहेत

नांदेड जिल्ह्यात काल कोरोना विषाणू बाधा झालेले दोन नवे रुग्ण आढळून आले

काल आढळून आलेल्या रुग्णात एक सात वर्षे वयाची मुलगी तर एका चार वर्षे वयाच्या मुलाचा समावेश आहे दरम्यान शहरातल्या करबला नगर भागातल्या सहा महिन्याच्या बाळानं काल कोरोना विषाणूवर मात केली या मुलीला काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली

यासंदर्भात त्यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे विद्यापीठांचे क्लपती या नात्याने परिक्षांसदर्भातला निर्णय राज्यपाल घेतील असंही त्यांनी म्हटलं आहे सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंनी परिक्षा घेण्याची तयारी दर्शवली होती मात्र मे महिन्यात झालेल्या बैठकीसंबंधी कुलपतींना कोणतीही माहिती देण्यात आली नाही असंही राज्यपालांनी म्हटलं आहे

त्यांनी या संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांच्याशी दरध्वनीवर चर्चा केली आणि या परीक्षांबाबत असलेली अनिश्वितता लवकरात लवकर द्र करण्यास सांगितलं आहे

मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल पाऊस पडला औरंगाबाद शहरासह गंगापूर पैठण ढोरकीन आडुळ बालानगर आणि वाळूज परीसरात काल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला नांदेड शहरातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हिंगोली जिल्ह्यातही अनेक भागात काल वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली परभणी शहरात पावसाची संततधार सुरु होती तर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातल्या पाटणसांगवी बावी धामणगाव या परिसरात मुसळधार पाऊस झाला सांगवी गावात नदीचा बांध फुटल्यानं या परिसरातल्या शेतातली माती वाहून गेली या नदीला पूर आला आहे अहमदनगर शहरासह जिल्ह्यात आणि अनेक तालुक्यात काल दुपारी जोरदार पाऊस झाला अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी आणि सिंधुद्र्ग आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे राज्यात टाळेबंदीच्या काळात लावण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे आजपासून राज्यभरातल्या नागरिकांना व्यायाम करण्यासाठी मॉर्निंग वॉकसाठी सायकल चालवण्यासाठी धावण्यासाठी सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घराबाहेर पडता येईल याशिवाय प्लंबर इलेक्ट्रिशियन निर्जंतुकीकरण करणारे गॅरेज आणि इतर तंत्रज्ञांनाही सेवा सुरू करता येतील

यासंदर्भात त्वरीत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे

या मध्ये हात ध्रण्यासाठी नळाला हात लावण्याची गरज नाही त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मदत होणार आहे हात स्वच्छ करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आणि दवाखान्यात येणारे रुग्ण या यंत्रणेचा वापर करत आहेत आमदार बंब यांनी अशी दोन यंत्रं रुग्णालयाला भेट दिली असल्याचं नोडल अधिकारी डॉ सुदाम लगास यांनी सांगितलं जालना जिल्ह्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरूद्ध पोलिस दंडात्मक कारवाई करत आहेत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका दुचाकीवर एकाच व्यक्तीनं तर तीन आणि चार चाकी वाहनांनी चालक आणि दोन प्रवासी अशी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे मात्र शहरात अनेकांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचं दिसून आल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे

आजपासून शहरातली सर्व दुकानं सुरू होणार असून या स्वयंसेवकांनी आपआपल्या गल्लीत वार्डात नागरिकांमध्ये गर्दी न करणं मास्क वापरण्याबाबत वारंवार हात ध्रण्याबाबत आणि एकमेकातलं अंतर राखण्यासाठी ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यास सांगितलं आहे

पीककर्जाच्या ऑनलाईन अर्जाची लिंक जालना डॉट एनआयसी डाट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

मूकबधिर असलेल्या या कामगार महिलेची भाषा समजत नव्हती तसंच तिला स्वतःबद्दल कोणतीही माहिती सांगता येत नव्हती अशा परिस्थितीत तिच्या हाताच्या बोटाच्या ठशाच्या मदतीने प्रशासनानं आधार प्रणालीवर तिची ओळख पटवण्यात यश मिळवलं आंध्रप्रदेशातल्या कर्नुलची ती रहिवाशी निघाली त्यानंतर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तिला तिच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली याविषयी माहिती देतांना मंत्री ठाकूर म्हणाल्या

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि उच्च तथा तंञ शिक्षण विभागानं प्रढाकार घ्यावा अशी मागणी वारकरी संघटनेचे दिनेश पारीख चंद्रकांत अंबिलवादे विठ्ठलशास्ञी चनघटे बाबासाहेब ढवळे आदींनी केली आहे पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानात या संतपीठसाठीची इमारत बांधून तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

लातूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीनं गरजुंना जीवनावश्यक आणि अन्नधान्याच्या कीटचं वाटप काल खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते करण्यात आल आषाढ वारीसाठी यावर्षी पैठणहून संत एकनाथ महाराजांची पायी पालखी रद्द करण्याचा निर्णय पालखी प्रमुख नाथवंशज रघनाथ महाराज गोसावी यांनी घेतला आहे

आषाढी वारीच्या दिवशी हेलिकॉप्टर किंवा बसने नाथांची पालखी आणि पाद्का पंढरपूरला पोहोचणार असल्याचं गोसावी यांनी सांगितलं दरम्यान हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नमादेव इथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या पालखीसाठी प्रशासनानं वाहनाची व्यवस्था करावी अशी मागणी मंदीर विश्वस्तांनी केली आहे याबाबतचे निवेदन श्री संत नामदेव मंदिर संस्थाननं जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं आहे